या दोन विषयांवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली होती ती मागणी अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू त्यांनी फेटाळली फी दरवाढ आणि वसतिगृहाच्या नियमावलीत केलेल्या बदलामुळे विदयार्थी संसदे बाहेर आंदोलन करत आहेत गांधी क्टुंबियांची एसपीजी स्रक्षा हटवणं जेएनय् प्रकरण अशा विविध म्द्यांवरुन आज लोकसभेत हा गदारोळ झाला काँग्रेस द्रम्क आणि डाव्या पक्षांचे सदस्य हौद्यात उतरले आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं

त्याम्ळे मागणी आणि प्रवठ्यात तफावत असल्यामुळे दरवाढीचा दबाव येत असल्याचं अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी आज सांगितलं ते लोकसभेत लेखी उत्तरात बोलत होते

त्यातच महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेश या कांदाउत्पादक प्रमुख राज्यांमधे पावसाळा लांबला त्यामुळे कांद्याच्या उभ्या पिकाचं न्कसान झाल्याचं पासवान यांनी स्पष्ट केलं या सगळ्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला सप्टेंबर ऑक्टोबरमधे पडलेल्या पावसामुळे कांदयांची वाहतूक रखडली अशी माहितीही त्यांनी दिली राज्यात सरकार स्थापनेच्या सगळ्या शक्यतांचा आणखी विचार करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आज होणारी बैठक रदद करण्यात आली आहे आता ही बैठक उदया होईल माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित आयोजित कार्यक्रमांमधे व्यस्त असल्यानं ही बैठक प्ढे ढकलण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केल्यानंतर हा निर्णय झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली

राज्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली सोलापूर आणि जालना जिल्हा सर्वसाधारण गटात अन्सूचित जातीसाठी राखीव आहे नागपूर आणि उस्मानाबाद जिल्हा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित केले आहेत नंद्रबार आणि हिंगोली जिल्हा सर्वसाधारण गटात अनुसूचित जमातीसाठी सोडले आहेत तर पालघर रायगड आणि नांदेड जिल्हा अन्सूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षणात सोडले आहेत लातूर कोल्हापूर वाशीम अमरावती हे जिल्हे सर्वसाधारण गट मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत तर ठाणे सिंधूदर्ग सांगली वर्धा बीड हे जिल्हे महिला गटातल्या मागास प्रवर्गासाठी सोडले आहेत तर रत्नागिरी नाशिक ध्वळे गडचिरोली गोंदिया सातारा अकोला भंडारा हे जिल्हे सर्वसाधारण खुल्या गटात आहेत तसंच जळगाव अहमदनगर प्णे औरंगाबाद परभणी बुलडाणा यवतमाळ आणि चंद्रपूर हे जिल्हे ख्ल्या गटातल्या माहिलांसाठी आरिक्षत आहेत

त्यानिमित त्यांना आज देशभरात आदरांजली वाहिली जात आहे यंदाचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रसिद्ध निसर्गतज्ञ डेव्हिड एटेनबरो यांना आज जाहीर झाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय ज्य्रींनी त्यांची प्रस्कारासाठी निवड केल्याचं इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टनं सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन आदरांजली वाहिली तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग माजी राष्ट्रपती प्रणव मूखर्जी आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी नवी दिल्ली इथं इंदिरा गांधी यांच्या शक्तीस्थळ इथल्या समाधीवर प्ष्पांजली अर्पण केली म्ंबईसह राज्यभरात इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली सकाळी दादर इथल्या टिळक भवन इथं इंदिरा गांधीना अभिवादन करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते लातूर महापालिकेत महापौर स्रेश पवार उपाय्क्त संभाजी वाघमारे यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस प्ष्पहार वाहून अभिवादन करण्यात आलं तसंच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली

लग्नकार्य शिक्षण आणि इतर जीवनावश्यक खर्चासाठी या बँकामधल्या खातेदारांना पैसे काढण्याची मर्यादा पन्नास हजारांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली असल्याचं आरबीआयचे वकील व्यंकटेश धोंड यांनी न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती आर आय चगला यांच्या खंडपीठासमोर सांगितलं

या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी संशोधक आणि इतिहासकार डॉ महेंद्र भवरे यांची सर्वान्मते निवड झाली आहे

यावेळी महापौर मिना वरपूडकर यांच्याहस्ते जंतूनाशक औषधी आणि स्वच्छ सर्वेक्षणाच्य स्टीकरचे वाटप करण्यात आले केंद्र सरकारच्या निर्देशान्सार येत्या एक डिसेंबर पासून देशातल्या सर्व पथकर नाक्यावर चार चाकी वाहनांना फास्टटॅग अनिवार्य करण्यात आला आहे फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांकडून दंडापोटी द्प्पट पथकर वस्ली करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी आज सोलाप्र इथ पत्रकारांना दिली

हा आवाज लोहारा आणि त्ळजापूर तालुक्यात नळद्र्ग जळकोट परिसरातही झाला ह्यासंदर्भात लातूर येथील भूकंपमापन केंद्रात चौकशी केली असता हा भूकंप नसल्याची माहिती देण्यात आली वाशिम जिल्ह्यात दोन द्रचाकी चोरांना अटक करण्यात आली आहे

विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरसरीच्या त्लनेत किचिंत घट झाली तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे